संचारबंदीचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आणि बातम्या या निरर्थक आहेत ही अफवा असून त्यावर नागरिकांनी विद्वास ठेवू नये असं आवाहन गौबा यांनी ट्विटरवरून केलं आहे

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे

मुंबईतला वरळी कोळीवाडा आज पासून मुंबई महापालिकेने सील केला आहे या भागात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने हा निर्णय धेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली या भागात आता कोणालाही प्रवेश दिला जात नाही तसेच या भागातील राहिवाशानाही बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे येथील सर्वच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली

हातकणंगले तालुक्यातल्या या रुग्णाला कोरोना संशयित म्हणून उपचारासाठी दाखल केलं होतं त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवला आहे मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाला मृत्यूने गाठलं सिंधूदूर्ग जिल्ह्यात ताप आणि खोकल्याच्या रुग्णांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणात आत्तापर्यंत एकाही व्यक्तीला कोरोनासदृश लक्षणं आढळलेली नाहीत

वाशिम जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही मात्र काल बुलडाणा जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता त्याला भेटायला त्याचे वाशिमचे काही नातेवाईक गेले होते तसेच अंत्यविधीला सुध्दा काही नातेवाईक उपस्थित होते त्यामुळे त्याच्या एका नातेवाईकाला वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयतल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे त्याच्या तिर नातेवाईकांनीही जिल्हा रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे गरजू गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास आणि भोजन व्यवस्था करण्याचे आदेश राज्य सरकारनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

कारवाईत पोलिसांनी तीन ट्रक आणि एक कंटेनर जप्त केला आहे

सांगली जिल्ह्यातल्या मिरज एमआयडीसी क्षेत्रात काम करणाऱ्या सहाशे मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय पोलिसांनी केली आहे तसेच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली पालघर जिल्ह्यातल्या सफाळ्यातल्या कासा खिल्या वीट भट्टी कामगारांना पोलिसांनी तांदूळ डाळ आणि बिस्किटाच्या पाकिटांचं वाटप केलं

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या सिद्धश्वरमध्ये काँप्रेस कार्यकर्त्यांनी गरीब आणि गरजू लोकांना धान्य वाटप केले वाशिम जिल्ह्यातल्या रोजंदारी करणाऱ्या मजुरांसाठी खासदार भावना गवळी यांनी खासदार निधीतून मदतीचे वाटप सुरू केले आहे वाशिम जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेश मापारी यांनी जिल्ह्यातल्या दोन हजार कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप केले तसेच स्थलांतरित लोकांची जेवनाची व्यवस्था केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग ॐ विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आणि विघ्नहर्ता ग्रुप यांनी पंचक्रोशीतल्या आर्थिकदृष्ष्या दुर्बल व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं

शनिवारी जिल्हा प्रशासनानं प्रवेश नाकारल्यान त्यांना दोडामार्ग सीमेवरुन पुन्हा त्यांच्या राहत्या ठिकाणी नेऊन सोडण्यात आलं होतं

कोरोनाविरुद्वच्या लढाईत क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्यानं आज प्रधानमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देणार असल्याचं जाहीर केलं अभिनेता कार्तिक आर्यन यानंही प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये देत असल्याचं जाहीर केलं आहे

चित्रपटसृष्टीतील अक्षय कुमार वरुण धवन सोनम कपूर राजकुमार राव करण जोहर भूषण कुमार यांनीही निधी देण्याचं जाहीर केलं आहे

श्री विड्डल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली

मंदिर समितीनं प्रशासनाला मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनंही मदतीचा हात दिला आहे मध्य रेल्वेनं गरजूंना मोफत अन्न पाकिटांचं वितरण आणि रक्तदान शिविराचं आयोजन केलं होतं मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर सोलापूर भुसावळ आणि पुणे विभागात रेल्वे स्थानक परिसरातील गरजू लोकांना सुमारे एक हजार अन्नाची पाकीटं वितरीत केली

प्रत्येक रक्तदानानंतर सुरक्षित अंतर स्वच्छता यासारख्या खबरदारी घेण्यात आल्या सर्व विभागांतील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची समर्पित पथकं चोवीस तास कार्यरत आहेत दक्षिण मुंबईचे लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपये दिले आहेत कस्तूरबा रुग्णालय सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल या रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स पुरवण्यासाठी त्यांनी हा निधी दिला आहे सावंत यांनी एक महिन्याचं वेतनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं आहे कोल्हापुरात िजलकरंजीतील फाय फाऊंडेशन या संस्थेनं एक कोटी रुपये तर शाह बँकेनं एक लाख रुपये आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दीड कोटी रुपयांचं अर्थसाह्य कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संकट निवारणासाठी जाहीर केलं आहे उस्मानाबाद मध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी आमदार लाख तरतूद निधीतील पन्नास रुपयांची या कामासाठी केली आहे परभणीत शालिमार समुहाचे संस्थापक हमीद खान यांनी जीवनावश्यक वस्तुंचं एक कीट तयार केलं आहे

कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात संचारबंदी आहे मात्र मांस विक्रीला सरकारनं परवानगी दिल्यामुळं आता मटनाचे भावही वाढले आहेत तरीही सोलापुरात मटण खरेदी करण्यासाठी अनेक दुकानांसमोर सुरक्षित अंतर ठेवून रांगा लागल्या होत्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातले उसतोड मजूर परतीच्या मार्गावर आहेत ऊस तोडणीची व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे यंदाचा गळीत हंगाम आठवडाभरात बंद करण्याचा निर्णय साखर कारखाना चालकांनी घेतला आहे

ऊस तोड लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्व कारखाना चालक हे प्रयत्न करत आहेत मात्र कोरोना विषाणूव्या भीतीने उसतोड मजूर गावाकडे परतू लागले आहेत काही मजूर तर आठ दिवसांपूर्वीच आहे त्या स्थितीत काम सोडून गावी निघून गेले आहेत

सांगली जिल्ह्यातील दत्त डिया राजारामबापू हुतात्मा किसन अहिर हे कारखाने अद्याप सुरू आहेत मात्र मजूर कमी झाल्यामुळे ऊस गाळपाचं काम आटोपतं घ्यावं लागणार आहे वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील गुजरी क्रि वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे काल रात्री राळेगाव तसंच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला यावेळी शेड वर वीज कोसळली त्यामुळे त्यात मुक्कामी असलेल्या सहा जणांचा झाला एकाच कुटुंबातील हे सदस्य असून यात चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे

वाशीम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला जालना शहर आणि जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही रात्री अध्नमधून पाऊस पडत होता गडचिरोली जिल्ह्यात काल संध्याकाळी पाऊस झाला अनेक ठिकाणी वीजप्रवठा खंडित होता